करुणानिधी यांच्या पार्थिव देहावर चेन्नईत मरिना बीचवरच्या अण्णा मेमोरियल इथं अंत्यसंस्कार करायला मद्रास उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे अंत्यसंस्कार मरिना बीचवर करायला परवानगी नाकारण्याच्या तामीळनाडू सरकारच्या निर्णयाविरुद्ध द्रमुकनं मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर न्यायालयानं आज हा निर्णय दिला त्याआधी मरिना बीचवर अंत्यसंस्कार करण्याच्या विरोधात काही कायदेशीर खटले चालू असल्यानं परवानगी देता येत नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं होतं करुणानिधी यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी राजाजी हॉलमध्ये ठेवला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज चेन्नईला जाऊन करुणनिधी यांचं अंत्यदर्शन घेतलं राज्यपाल बनवारीलाल पुरोहित तसंच केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि पोन राधाकृष्ण त्यांच्यासोबत होते काल संध्याकाळी करुणानिधी यांचं निधन झाल्यानंतर केंद्र सरकारनं राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे करुणनिधी यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी चार वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत तामीळनाडू सरकारनं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे

ओडिसामध्ये उद्योग कारखानदारी वस्त्रोद्योग रसायनं खनिजतेलं रसायनं आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रात गुंतवणूकीच्या अपार संधी असून उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी यावेळी केलं

आयोगाचं काम प्रगतीपथावर असून अहवाल लवकर सादर करण्यासाठी आयोग सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेअसं त्यांनी सांगितलं मराठा आरक्षणाचा विषय सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे त्यामुळे आंदोलकांनी शांतता राखावी तसंच आत्महत्येसारखी पावलं उचलू नयेत असे आवाहन पाटील यांनी केलं आहे

उद्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आयोजित आंदोलन नवी मुंबईत होणार नाही ठाणे जिल्ह्यानंही या आंदोलनातुन माघार घेतली आहे नाशिकमध्ये या आंदोलनाची दिशा आज ठरणार आहे सकल मराठा क्रांती मोर्चा उद्याच्या आंदोलनाविषयी आपली भूमिका आज चार वाजता पत्रकार परिषदेत जाहीर करणार आहे सकल मराठा मोर्चा समितीने अहमदनगर मध्ये उद्या पुकारलेला रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन शांततामय मार्गानं करावं असं आवाहन अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाने केले आहे उद्याच्या आंदोलनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्च्याच्या सदस्यांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी हे आवाहन केलं खासदार हिना गाबित यांच्या वाहनावर धुळ्यात झालेल्या हल्ला प्रकरणी मराठा क्रान्ती मोर्च्याचे अठरा आंदोलक पोलीस ठाण्यात स्वतःहोऊन दाखल झाले आरक्षण आंदोलन तीव्र करण्याच्या निर्धार धुळ्याच्या मराठा मोर्च्या समितींने केला आहे मराठा आरक्षणासाठी उद्या पुकारलेल्या उस्मानाबाद बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने उस्मानाबाद शहरात संचालन केले केंद्रीय जहाज बांधणी आणि जलवाहतूक महामंडळाच्या संचालकपदी वाशिम जिल्ह्यातल्या जुन्या मेडशी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते विजयराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे

अटक केलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

मनाई आदेश धुडकावून पनवेलजवळच्या पांडवकडा धबधब्यावर गेल्यानं आठ पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यापैकी पाच पर्यटक नवी मुंबईतले असून अन्य तीन पर्यटक मुंबईतले आहेत